माझी मुलगी या गझलेच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्ध असलेले निफाडकर यांची स्वप्नमेणा आणि गझलधाम ही गझलांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत

पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलच्या संचालकपदी भाजपाचे शंकर पवार यांची आज महापालिकेच्या विशेष सभेत निवड करण्यात आली

पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज ही निवडणूक झाली

त्याचबरोबर सासवड उरळीकांचन आणि राजग्रुनगर इथंली यापूर्वी बंद केलेली पास विक्री केंद्रही उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत

जब्बार पटेल यांनी जाहीर केली भारतीय चित्रपट विभाग आणि पिफ फोरम अंतर्गत होणारे कार्यक्रमही या वेळी जाहीर करण्यात आले महाराष्ट्राचं हिरक महोत्सवी वर्ष ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत

या सर्वांना पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे असं पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं दरम्यान भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाचा ब्रिटिश म्युझियमच्या धर्तीवर विकास करण्याची तसंच या परिसरात भीमा नदीच्या काठावर गंगा आणि शरय्र नदीप्रमाणे घाट उभारून या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विजय स्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डोंबाळे यांनी आज केली दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दंगलीची सीबीआयमार्फत नव्यानं चौकशी सुरू करण्याची मागणीही समितीनं केली आहे

भुयारी मार्गासाठी दुसरं यंत्रही पुण्यात दाखल झालं असून या महिना अखेरीला त्याचं कामही सुरू होणार आहे

प्ण्याच्या सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा व्याप मोठा आहे मात्र कार्यालयाची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे

राज्य सरकारनं मंजुरी दिल्यावर नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात होईल असं सहधर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख यांनी सांगितलं प्ण्यातल्या अंबिल ओढ्याला आलेल्या पुरात वाहून आलेलं साहित्य कचरा आणि गाड्या अजूनही काढलेल्या नाहीत कात्रजच्या नानासाहेब पेशवे तलावापासून अंबिल ओढ्याची आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली त्यावेळी ही बाब निदर्शनाला आली पुरामध्ये मरण पावलेल्या जनावरांची शव अजूनही काढण्यात आली नसल्याचं पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ओढ्यातली अतिक्रमणं काढण्याबरोबरच बाधितांचं प्नर्वसन करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं महापौरांनी यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं पुणे महापालिकेच्या विविध जल केंद्रातल्या दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीप्रवठा होईल असं महापालिकेनं कळवलं आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं